विजयाचा मार्ग सबका साथ सबका विकास यातूनच जातो असंही ते म्हणाले सरकार नीतीवर चालत असतं आणि पारदर्शकात आणि परिश्रम हा आपल्या सरकारच्या विजयाचा मूलमंत्र असल्याचं त्यांनी नमूद केलं कार्य आणि कार्यकर्ता हे चमत्कार घडवतात असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना भाजपच्या यशाचं श्रेयं दिलं